प्णे विद्यापीठात काल या अभियानाच्या महासंकल्पाचं उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते एकाच वेळी मोठ्या संख्येनं कडूलिंबाची रोपं लावणं आणि त्यांचं संवर्धन करण्याच्या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद होत असल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी केलं या अभियानात सहभागी झालेले सर्व जण इतिहास बनले असून हा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला गेल्यानं देशाचं नाव जगाच्या नकाशावर पोहोचलं असे गौरवोद्रार मुख्यमंत्र्यांनी काढले

पुणे पत्रकार संघाचा आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या स्मृतिचित्रे या स्मरणिकेचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल प्ण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून प्ण्यातल्या पत्रकारांसाठी घरं उपलब्ध करून देणार असून पुणे प्रेस क्लबला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

शिवसेनेच्या वतीनं काल अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद आणि बियाणं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून चुकीच्या व्यवस्थेमुळे बळीराजाचा बळी जाता कामा नये असं ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं

विदर्भातले नामांकित शिक्षण संस्थाचालक असलेले चतुर्वेदी काल मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत दाखल झाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच स्वागत केलं

ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री करणं हा गैरप्रकार असून या दोघांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करायची किंवा नाही याबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही प्रथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली

रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री जयदत क्षीरसागर यांनी ही माहिती दिली बीड जिल्ह्यात काडी वडगावला भेट दिल्यानंतर इटा इथं ते पत्रकारांशी बोलत होते हा आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं वाहून जाणारं पाणी गोदावरी सिंदफणा नदीच्या खोऱ्यात आणणं या आराखड्यात प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले फलोत्पादन क्षेत्रातही आध्निक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले जिल्ह्यात चारा छावण्या टँकरद्वारे पाणीप्रवठा या माध्यमातून द्ष्काळ निवारणाचं कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं माजलगाव बॅक वॉटर योजनेचीही क्षीरसागर यांनी यावेळी पाहणी केली

वाशिमहून औरंगाबादकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाला मेहकरजवळ अंजनी ब्रुद्रक फाट्यावर एका कंटेनरनं धडक दिल्यानं हा अपघात झाला मृतांमध्ये औरंगाबादचे मनोहर क्षीरसागर त्यांच्या पत्नी नलिनी क्षीरसागर आणि मुलगी मेघा क्षीरसागर तसंच चालक सुगदेव नागरे यांचा समावेश आहे

काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं यजमान जपान संघाचा तीन एक असा पराभव करत स्पर्धेचा चषक पटकावला भारताची कर्णधार राणी रामपाल हिला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं

अफगाणिस्तानचा फलंदाज पायचीत झाल्याचा दावा पंचांकडे करताना विराटचे हावभाव अधिक आक्रमक असल्याचं सामनाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे विराटने ही बाब मान्य केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

पाकिस्ताननं दिलेलं तीनशे नऊ धावांचं आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिका संघाला पन्नास षटकांत नऊ गडी गमावत दोनशे एकोणसाठ धावाच करता आल्या या विजयामुळे पाकिस्तान संघ पाच गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिका संघाचं विश्वचषकातलं आव्हान संप्रष्टात आलं आहे

शिवसेना भाजपा य्तीचे प्राध्यापक सखाहरी पाटील काँप्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीच्या पुजा खरात आणि अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांच्यात ही लढत झाली परभणी महापालिकेच्या दोन प्रभागांसाठीही काल पोटनिवडणूक झाली दरम्यान हिंगोली जिल्ह्यात येळेगाव जिल्हा परिषद गट औंढा नागनाथ पंचायत समिती गण आणि हिंगोली नगर परिषदेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणुकीचं मतदान झालं या सर्व ठिकाणी आज मतमोजणी करुन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे

राज्य खादी ग्रामोद्योगसह नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती तर्फे याचं आयोजन करण्यात आल

काल लातूर इथं गांधीवादी कार्यकर्ते डॉ सोमनाथ रोडे यांच्या अम्रत महोत्सवी समारंभात ते बोलत होते महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर आयोजित विचार मंथनाचं उद्धाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी केलं गांधी विचारांच्या अभ्यासक कार्यकर्त्यानी या विषयावर आपली मतं मांडली

राज्याच्या उर्वरित भागात येत्या दोन दिवसात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे या काळात मध्य महाराष्ट आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे दरम्यान मराठवाड्यात कालही अनेक भागात पाऊस झाला उस्मानाबाद जिल्ह्यात नळदूर्ग अचलेर आष्टा कासार इथं जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री सिल्लोड कन्नड खुलताबाद वैजापूर तालुक्यात काल पावसानं हजेरी लावली खुलताबाद फुलंब्री मार्गावर नदीला पूर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती